फस्तिबुक गुगल नद्दीफिल्क्स यांचं अस्तित्वाच्या स्वरुपामुळत्यिांच्या नफ्यावर कर लादणं शक्य नाही

डी एस कापल्यानंतर या कंपन्यावर कर निश्वित क्ला जाईल अशी माहिती या बैठकीत त्यांनी दिली सध्या या विदशी कंपन्यांवर कर लादण्याच्या पद्धतीत ब याच त्रुटी आहत्त या त्रुटींमधधध सुसुगता आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी कले

आंध्र प्रदेशच्या विकासात केंद्र संपूर्ण सहकार्य देईल असं आधासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे तिरुपती इथं काल एका सभेत ते बोलत होते आंध्र प्रदेशात विकासाच्या अनेक शक्यता आहेत त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं राज्याला वेगळा उंचीवर नेण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं भाजपला आंध्र प्रदेश किवा तामिळनाडूत यश मिळालं नाही तरी या राज्यातल्या जनतेच्या भल्यासाठी राज्यसरकारला सहकार्य करण्याबाबत भाजप पूर्ण प्रयत्नशील राहील असंही ते यावेळी म्हणाले आपण निवडणूका जिंकण्यासाठी नाही तर जनतेच्या भल्यासाठी राजकारणात आल्याचं त्यांनी सांगितलं भाजप कार्यकर्तेही राष्ट्र निर्माणासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं श्रीलंका आणि मालदिवच्या दौ यानंतर तिरुपतीला आलेल्या प्रधानमंत्र्यांनी वैंकटेश्वर मंदिरात पूजा केली श्रीलंकेत प्रधानमंत्र्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती मधीपाला सिरीसेना यांच्या सोबत चर्चा केली दोन्ही नेत्यांनी दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न तसंच हिद महासागर क्षेत्रात सुरक्षा आणि आर्थिक विकास या मुद्यांवर चर्चा केली दोन्ही देशांमधले आर्थिक आणि लष्करी सहकार्य वाढवण्यावर मोदी यांनी यावेळी भर दिला सेंट एलन्थनी चर्चला यावेळी प्रधामंत्र्यांनी भेट दिली या चर्च वर इस्टर संडेच्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता कोलंबोतल्या भारतीययांची प्रधानमंत्र्यांनी भेट घेतली आणि देशाची प्रतिमा उजळवल्याबद्दल त्यांची स्तुती केली प्रत्येक देशाने आत्मनिर्भरता विकास आणि समृद्धी साधावी अशी भारताची मनिषा असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी मालदिवमधे केलं यासाठी भारत मालदिवला पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी मजलीस म्हणजेच मालदिवी संसदेला संबोधित करताना सांगितलं जलसंधारण आणि पिण्याचं पाणी याविषयांवर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शखीवत सर्व राज्यांच्या जलसंसाधन मंत्र्यांबरोबर उद्या नवी दिल्ली क्रे बैठक घघ्घीर आहत्त सर्व राज्यांच्या सहकार्यान शि टंचाईवर मात करण्यावर या बैठकीत चर्चा होईल

त्यांना आज दुपारी दोन वाजता शिक्षा सुनावली जाईल

या खटल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालय तसंच कठुवा इथं कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे

पोलिस आणि काही स्थानिक नागरिकांच्या मदतीनं या पथकानं तिथून पळ काढला

अनेक कोटींची अफरातफर करून एअर इंडिया या सरकारी हवाई कंपनीला तोट्यात ढकलल्याप्रकरणी पटेल यांची चौकशी सुरू आहे

सुप्रसिद्ध अभिनप्रा जोटककार लखिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजप्रातिरीश कर्नाड यांचं आज सकाळी बंगळूरु इं निधन झालं

आणि पुढप्रित्रपट रंगमंच अभिनत्ती दिग्दर्शक आणि लखिक म्हणून ख्याती मिळवली त्यांना साहित्य अकादमी ज्ञानपीठ पद्यश्री आणि पद्यभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांचविशवृक्ष एक था टायगर नागमंडल आणि मालगुडी डव्तीयासारख प्रित्रपट आणि टि व्ही सिरीयल गाजल्या

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी गिरीश कर्नाड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त कलि आहा

उत्तर तसंव मध्य भारतात उष्णतेचं प्रमाण वाढतं असून अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहेत

हिमाचल प्रदेशात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावूनही तापमानात फारसा फरक पडला नाही

स्टीव्ह स्मिथ आणि डक्टिड वॉर्नर आणि एलक्सि कॅर यांची अर्धशतकीखळीही ऑस्ट्रवियाला विजय मिळवून दक्ति शकली नाही गुरुवारी न्युझीलंडसोबत भारताचा सामना होईल दक्षिण आफ्रिका आणि वस्टे डिज यांच्यामधआज साऊथ हप्टिन क्रि सामना रंगर्वयासामन्याचं थर्दप्रसारण आज दुपारी अडीच वाजता हिंदी आणि ग्रेजीत आकाशवाणीच्या डी